थायलंड ख्ल्या बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवाल पराभूत उतर प्रदेशातल्या उन्नाव बलात्काराशी संबंधित पाचही खटल्यांचं हस्तांतरण दिल्लीतल्या सक्षम न्यायालयात करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत

याप्रकरणातला आरोपी भाजपा आमदार क्लदिप सिंग सेनगर याला पक्षातून काढून टाकण्यात आलं आहे उन्नाव बलात्कार प्रकरणातल्या पिडितेचा अपघात झाल्याच्या घटनेप्रकरणी आज दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह तीन पोलीसांना निलंबित केलं आहे या पोलीसांना पिडीतेच्या स्रक्षेसाठी नेमलं होतं

या घटनेनंतर कर्तव्यात कसूर केल्याचा कारणावरून उन्नाव जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांनी या पोलीसांवर निलंबनाची कारवाई केली

राज्यसभेत हे विधेयक याआधीच संमत झालं होतं या विधेयकामुळे उद्योजकांना त्यांच्या प्नर्रचनेसाठीच्या योजनांना परवानगी देणं तसंच त्या त्या उद्योगांमधल्या भागधारकांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या यांविषयी अधिक स्पष्टता येऊ शकेल

कोणत्याही कंपनीला संपूष्टात आणणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट नाही असं अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी विधेयकावरील चर्चेदरम्यानच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं एअरसेल मॅक्सीस प्रकरणात दिल्लीच्या न्यायालयानं माजी मंत्री पी

एअरसेल मॅक्सीस प्रकरणात विदेशी ग्ंतवणूक संवर्धन बोर्डानं गैरप्रकारे या सौद्याला मान्यता दिल्याचा आरोप आहे या दोन्ही पिता पुत्रांच्या अटकपूर्व जामीनावर स्नावणी पूर्ण न झाल्यानं न्यायमूर्तींनी हा कालावधी वाढवला आहे सीबीआय आणि प्रवर्तन संचालनालयानं यावर आणखी प्रावे सादर करण्यासाठी वेळ मागितला आहे

ही मागणी विशेष न्यायाधीश अन्राधा श्क्ला भारद्वाज यांनी मंजूर केली जम्मू आणि काश्मीर राज्यातल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आज राज्याचे माजी म्ख्यमंत्री फारुख अब्द्लला यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय परिषद पक्षाच्या शिष्टमंडळानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली फारुख अब्द्ललांचे स्प्त्र आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला देखील या शिष्टमंडळाचा भाग होते जम्मू आणि काश्मीरमधल्या कायदा आणि सव्यवस्थेची परिस्थिती खालावरणार नाही याची काळजी प्रधानमंत्र्यांनी घ्यावी अशी विनंती शिष्टमंडळानं त्यांना केल्याचं ओमार अब्द्रल्ला यांनी पत्रकारांना सांगितलं राज्यात केंद्रीय सशस्त्र निमलष्करी दलांच्या अधिकच्या त्कड्या तैनात करण्याच्या कैंद्राच्या निर्णयाम्ळं निर्माण झालेल्या परिस्थितीकडे प्रधानमंत्र्यांचं लक्ष वेधताना राज्यात विधानसभा निवडणूका लवकरात लवकर घेण्याची विनंतीही शिष्टमंडळानं प्रधानमंत्र्यांना केली

आंतरराष्ट्रीय न्यायालयानं दिलेल्या निर्णयान्सार या प्रस्तावाचं मूल्यमापन करणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश क्मार यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्मांना सांगितलं याबाबतीत भारत पाकिस्तानशी राजनैतिक पातळीवर संवाद साधणार असल्याचंही त्यांनी सांगितलं पाकिस्तानी अधिका यांनी तिथल्या राखी गज भागात एका भारतीय ग्प्तहेराला अटक केली असल्यच्या म्द्द्यावर या बातमीची योग्य पडताळणी झाली नसून पाकिस्तानी सूत्रांकडूनही याबाबत अधिकृत माहिती मिळाली नसल्याचं त्यांनी सांगितलं मालदीवचे माजी उपराष्ट्रपती अहमद अदीब अब्द्ल गफूर यांना भारतात अटक झाल्याच्या वृताची सत्यता पडताळणं सुरु असल्याचही त्यांनी यावेळी सांगितलं राष्ट्रीय अन्नस्रक्षा धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं तेलंगणा आंध्र प्रदेश महाराष्ट्र आणि ग्जरात या चार राज्यांमधे प्रायोगिक तत्वावर एक राष्ट्र एक शिधापत्रिका असणा या क्ट्बांना या राज्यांतल्या कोणत्याही शिधा द्कानातून अन्दानित तांदूळ आणि गह् विकत घेता येणार आहे यासाठी शिधापत्रिका आधारकार्डाशी जोडलेली असणं आवश्यक आहे तेलंगणामधल्या सफेद शिधापत्रधारकांना राज्यातल्या कोणत्याही वाजवी किंमतीच्या द्कानातून अन्दानित तांदूळ आणि गहू विकत घेता येत असल्याचं हैदराबाद इथल्या सूत्रांनी सांगितलं दरम्यान एक राष्ट्र एक शिधापत्रिका योजनेअंतर्गत याच सेवा आता आंधप्रदेशमधल्या विक्री केंद्र यंत्राद्वारे मिळणार आहेत ही योजना पुढील वर्षाच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत सर्व राज्यांत लागू करण्याचा सरकारचा मानस असून त्यामुळे अन्नसुरक्षा पंत्रिकेचं वाटप आणि अंमलबजावणी शक्य होणार आहे

स्वच्छ भारत मोहीमेचं हे यश जगभरातल्या इतर देशांच्या सरकारांसाठी मार्गदर्शक ठरणारं आहे

भाजपाच्या महाजनादेश यावेला आज अमरावती जिल्ह्यातल्या मोझरी इथून स्रुवात झाली त्यावेळी ते बोलत होते कैंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या राज्यव्यापी यात्रेला हिरवा झेंडा दाखवला राज्यात प्न्हा भाजपाचं सरकार येईल असा आत्मविश्वासही म्ख्यमंत्र्यांनी व्यक्त केला

महाराष्ट्राला द्वष्काळ मुक्त करण्याचं आपण वचन देतो असं ते म्हणाले भारतीय घरग्ती बाजाराला महत्त्वपूर्ण खनिजांचा प्रवठा करण्याच्यादृष्टीनं तीन केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र उपक्रम आस्थापनांच्या सहभागातून खनिज बिदेश इंडिया लिमिटेड या संय्क्त उघम आस्थापनेची स्थापना करण्यात आली यासंबंधातला करार कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत करण्यात आला यावेळी बोलताना ही नवीन आस्थापना देशाच्या खनिज सुरक्षिततेची हमी देईल असं वक्तव्य जोशी यांनी केलं कोहिमा इथल्या राजभवनात झालेल्या कार्यक्रमात आर

रवी यांनी आज नागालँडच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली गुवाहटी उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधिश न्यायमूर्ती अनुप कुमार गोस्वामी यांनी रवी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली दिल्लीतल्या नागरिकांना देशातली सर्वांत स्वस्त वीज मिळेल अशी घोषणा म्ख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केली

आणि दिल्ली सरकार अन्दानाच्या रुपात हा भार उचलेलं असं केजरीवाल पत्रकारांना सांगितलं थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल तसंच किदांबी श्रीकांत आणि परुपल्ली कश्यप यांना पराभवाचा धक्का बसला

या पराभवाम्ळे सायनाचं आणि भारताचं महिला एकेरी गटातलं आव्हान संप्ष्टात आलं आहे